दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी भेट देणार आहेत

देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज होणाऱ्या वाढीमुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्यानं वाढ होत आहे

फायझर लस फायझर आणि बायो एन टेक या कंपन्यांनी संयुक्तपणे विकसीत केलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीची बारा वर्षांखालील बालकांवर चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे या वयोगटातल्या बालकांना पुढील वर्षापासून लस देता येईल असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे सध्या सुरू असलेल्या चाचणीचा अहवाल जुलै महिन्यानंतर मिळणार आहे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत ढाक्याच्या विमानतळावर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं त्यानंतर मोदी यांनी तिथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देऊन बांग्लादेश मुक्ती संग्रामातील शहीदांना आदरांजली वाहिली पंतप्रधान मोदी आज बांग्लादेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत तसंच बांग्लादेशच्या राष्ट्रीय दिवस समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत

यानंतर ही संशयास्पद बोट शोधण्यासाठी सागरी आणि हवाई गस्त घातली जात होती

त्याआधी दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली विधानसभा निवडणूक पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे निवढणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राबरोबरच व्हीव्हीपॅट देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदारांना मतदानाची परवानगी देण्यात आली आहे

तमिळनाडू निवडणूक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच दोन आठवड्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असल्यानं तमिळनाडू सरकारला दोन आघाड्यांवर धावपळ करावी लागत आहे या परिस्थितीत जिल्हा प्रशासनालाही कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत असतानाच निवडणुकीची तयारीही करावी लागत आहे

केरळ निवडणूक केरळमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करण ज्यांना शक्य नाही त्यांना मतपत्रिकांचं वाटप करण्यास आजपासून सुरुवात होणार आहे

स्वेझ कालवा इजिप्तमधल्या सुवेझ कालव्यात एक मोठी मालवाहू जहाज अडकल्यामुळे कालव्यातल दळणवळण गेले चार दिवस ठप्प आहे या जहाजावरील सर्व कर्मचारी भारतीय असून ते सुरक्षित असल्याचं जहाज कंपनीनं पत्रकाद्वारे कळवलं आहे या अडकलेल्या जहाजामुळे सुवेझ कालव्यात दोन्ही बाजूंना दोनशे सहा मोठी मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत

चीनच्या शिनजियांग प्रांतात मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याच्या कारणावरुन युकेनं चीनवर निर्बंध घातले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननं ही कारवाई केली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार